सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता बाकी सर्व दूकानं आस्थापना आणि बाजार बंद आहेत मुंबईकरांनी मॉर्निंग वॉकला जाण्याऐवजी आज घरीच थाबंणं पसंत केलं

कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आयुष्याशी आणि कुटंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालिम राज्य शासन सर्व शासकीय पालिका आणि संलग्न रुग्णालयात आज घेणार आहे यासाठी सर्व रुग्णालयाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात स्वच्छता तसंच श्वसनमार्गाला बाधा होऊ नये यासाठी घेण्याची काळजी या प्रमुख बाबींचा समावेश आहे

देशभरात चाचण्याची सुविधा अद्ययावत असावी या उद्देशानं आयसी िआर नं निर्णय घेतला आहे ही खाजगी केंद्र आयसी िआरच्या अखत्यारीत कामकाज करतील मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे तंज्ञाच्या सल्ल्यानुसारच खासगी प्रयोगशाळांनी चाचण्या करणं आवश्यक राहिल कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे